हा कायदा अल्पसंख्याकांच्या बाबतीत कसालाही भेदभाव करत नाही विरोधी पक्ष मतपेढीच्या राजकारणासाठी अल्पसंख्याकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी चुकीचा प्रचार करत आहेत असं ते म्हणाले सर्व धर्मांचा सारखाच सन्मान करणं हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीसही या रॅलीत सहभागी झाले होते काही राजकीय पक्ष हेतुतः या कायद्याविषयी गैरसमज पसरवून लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहेत असं फडनवीस म्हणाले स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री शिक्षणमहर्षी डॉ

या निमित्त आत्मनिर्भर आंतर महाविद्यालयीन प्रदर्शन आयोजित केल्याची माहिती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिली बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी डॉ पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली संस्थेच्या वतीनं हा उत्सव साजरा होत आहे

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणा या या सोहळ्याला राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली

खासदार डॉ हिना गावित यांच्या मातोश्री आणि आमदार डॉ विजयक्र्मार गावित यांच्या पत्नी कुमोदीनी गावित यांनी कोठली गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी बुधावल गटातुन विद्यमान सदस्य शिवसेनेचे किरसिंग वसावे यांनी भांग्रापाणी आणि भाजपाचे नागेश पाडवी यांनी गंगापूर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

प्रधानंमत्री पीक विमा योजना तसंच पीएम किसान योजनांअंतर्गत मिळणाऱ्या तसंच इतर शासकीय योजनांअतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या रक्कमेतून बँकांनी कर्ज परताव्याची रक्कम म्हणून वळती करून घेऊ नये असे निर्देश भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी एम

प्रदीप चंद्रन यांनी दिले आहेत याबाबत चंद्रन यांनी सर्व बँकांना पत्रही पाठवलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन काळात भंडारा जिल्ह्याच्या घेतलेल्या आढावा बैठकीत बँकांना लेखी निर्देश देण्याची सूचना केली होती अमरावती जिल्ह्यातल्या शिधापत्रिका वाटपाच्या कामात पारदर्शकाता यावी आणि कामाला गती मिळावी यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे ही ऑनलाईन यंत्रणा सेतू कार्यालयांमार्फत राबवली जाणार आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टकसाळे यांनी दिली आहे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली मागच्या दोन महिन्यात आठ हजारांहून अधिक शिधापत्रिकांचं वाटप झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं

याशिवाय मद्यविक्रीतले गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागनं मुंबई शहरातल्या स्पोटर्स क्लब पंचतारांकित हॅटेल्स तसंच देशी विदेशी मद्याच्या दुकानांना एक दिवसाचे मद्यप्राशन परवाने वितरीत केले आहेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला अखेरचा आणि निर्णायक सामना कटक इथं सुरु आहे नाणेफेक जिंकून भारतानं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला

रविद्र जडेजानं एव्हन लुईसला झेल द्यायला भाग पाडलं थोड्यावेळी पूर्वी महम्मद शमीनं शाई होपचा त्रिफळा उडवला

हा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहील